यावेळी भारतीय लष्कराच्या नवीन एप च उद्घाटन हि लष्कर प्रमुखांच्या हस्ते करण्यात आलं मोदी प्रारंभ प्रारंभ स्टार्ट अप इंडिया या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या परिषदेत दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित रहातस्टार्ट अप कंपन्यांशी संवाद साधणार आहेत व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रसिद्धी विभागानं या दोन दिवसांच्या परीषदेचं आयोजन केलं आहे

भारत सरकारनं आयोजित केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी स्टार्ट अप परिषद आहे

परिषदेच्या आजच्या पहिल्या दिवशी बिम्स्टेक अर्थात बांगलादेश भूतान म्यानमार नेपाळ थायलंड आणि श्रीलंकेतले प्रतिनिधी सहभागी होत आहेत

पंतप्रधान लसीकरण देशात सुरू होत असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेचा प्रारंभ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे

हे डोस सर्व जिल्ह्यांमध्ये कडक सुरक्षा बंदोबस्तात पाठवले जाणार आहेत

केंद्र सरकार कडून केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि वाणिज्य मंत्री पिय्ष गोयल यामध्ये सहभागी झाले आहेत

सर्वोच्च न्यायालयानं पुढील आदेश येईपर्यंत कृषी कायद्यांच्या अंमल बजावणीला स्थगिती दिली आहे

त्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे

या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे

वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन हे आज कसोटी पदार्पण करत आहेत याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अज्न संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार